या महिलेस काल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत प्णे शहर पोलिस दलापाठोपाठ आता ग्रामीण पोलीस दलातही कोरोना विषाणू संसर्ग होत आहे

त्यांच्यावर उपचार सरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे

वेंकटेशम यांनी केलं आहे

जिल्हा परिषदेत उभारण्यात आलेल्या या नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातल्या कोविड प्रादुर्भावाच्या प्रतिबंध नियंत्रण केलं जातं

आजच्या प्रसारण दिनाच्या निमित्ताने माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विट संदेशाद्वारे या दोन्ही स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला एक दिशा दिली लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा केल्याचं मोदी यांनी या संदेशात म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही स्वातंत्र्यलढ्यातल्या या दोन्ही नेत्यांना अभिवादन केलं आहे ग्रामीण भागात सामायिक सेवा केंद्र वायफाय चावडीच्या माध्यमातून एक लाख ब्रॉडबॅण्ड जोडण्या उपलब्ध करून दिल्या असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे

येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत या जोडण्यांची संख्या पाच लाखावर नेण्याचं उद्दीष्ट असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं